ते काल औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते जिल्ह्यातल्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिल्या या बैठकीला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोविड प्रतिबंध तसंच लसीकरण कृषीपंप जोडणी अटल आनंद घन वनयोजना तसंच पाणी प्रवठा योजनेचा आढावा घेतला औरंगाबाद प्रमाणे राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची जनजागृती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली या बैठकीपूर्वी म्ख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहर पाणीप्रवठा योजने अंतर्गत गुरुत्व वाहिनी तसंच जलकूंभ बांधकामाची पाहणी केली पाणी पुरवठा योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणांना यापूर्वीच दिले असून निर्देशित कामांची प्रगती पाहण्यासाठी आपण वारंवार औरंगाबाद इथं येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी केली लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपाला येईल असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं मातुतीर्थ सिंदखेडराजा चा ही विकास करण्यात येईल तिथेही आपण लवकरच भेट देऊ असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

काल यासंदर्भात सर्वोच्च न्यायलयात झालेल्या सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

दरम्यान मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यसरकारने सुनियोजित धोरणानिशी न्यायालयात उभं राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे कालच्या सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते मराठा आरक्षणासाठी सध्या चालू असलेली आंदोलनं राज्य सरकारच्या निष्क्रियते विरोधात असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ती चालू राहणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं

ते काल नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातल्या मातोश्री वसतीगृहाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते राज्यात बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या सर्व वसतीग्रहांना याप्रढे मातोश्री असं नाव देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी जाहीर केलं

पक्षाच्या राष्टीय कार्यकारिणीनं काल याबाबत माहिती दिली पटोले यांच्यासह सहा कार्यकारी प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये शिवाजीराव मोघे बसवराज पाटील मोहमद आरिफ नासीम खान क्णाल पाटील चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे प्रदेश उपाध्यक्षपदी दहा जणांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये शिरीष चौधरी रमेश बागवे हुसैन दलवाई रणजित कांबळे कैलास गोरंट्याल आदींचा समावेश आहे

काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे ते काल मुंबईत बोलत होते शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असल्याचं थोरात म्हणाले

शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली

या निर्णयाविरोधात काही शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे

प्ढच्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर साडे दहा टक्के राहील असा अंदाज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवला आहे

म्रतांमध्ये लातूर इथले दोन तर औरंगाबाद बीड तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या कामगार कल्याण रुग्णालयात हे लसीकरण केलं जात आहे

औरंगाबाद इथं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जालना इथं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली नांदेड इथं जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या नेतृत्वात परभणी इथं जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वात तर हिंगोली इथं जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला लातूर इथं जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं उस्मानाबाद इथं गाड्यांना धक्का देऊन आंदोलन करण्यात आलं अन्यायकारक असलेली इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी आंदोलनात सहभागी शिवसैनिकांनी केली शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते

नांदेड इथं शहराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात तर लातूर शहरात मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं परभणी जिल्ह्यात परभणी शहरासह जिंतूर पूर्णा तसंच गंगाखेड इथंही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं बीड इथंही भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकत वीजबिल माफीची मागणी केली

याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत कामगारांच्या मागण्या जाणून घेतील आपणही या प्रकरणी लक्ष घालू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं

जयस्वाल हे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते

त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार एम आर सूर्यवंशी यांनी प्ष्पचक्र अर्पण करून सावंत यांना श्रद्धांजली वाहिली

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन गुणवत्तापूर्ण विकास कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केलं

मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हे प्रकल्प मार्गी लावावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे

यांनी केलं आहे ते काल शेतकरी आणि शेती संबंधित उद्योगांना मार्गदर्शनासाठीच्या एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते शेती व्यवसायाबाबत विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी क्रषी विभागाने तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

या प्लास्टिक पिशव्यांची किंमत बाजारभावानुसार दहा लाख रुपयांच्या जवळपास असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे यांनी दिली

औसा ताल्क्यात गोद्री इथं ही कारवाई करण्यात आली

वसमत रस्त्यावर काल ही कारवाई करण्यात आली हा गहू सार्वजनिक वितरण योजनेतला असल्याचा संशय आहे